सर्वांच्याभविष्यासाठीसुरक्षितआणिसंरक्षितपर्यावर ण हीयापरिषदेचीसंकल्पनाआहे

जागतिक पातळीवर आपल्याला आपली माणसं आणि आपले ग्रह यांचे आरोग्य सुदृढ ठेवायचे असून पर्यावरण बदल ही एक जागतिक समस्या आहे

निरंतर विकासासाठी वातावरण न्याय हा दृष्टीकोन ठेवल्यास आपण ग्रहांचं आरोग्य योग्य राखू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला वातावरण बदलविषयक कृती कार्यक्रमात भारत सक्रीय भूमिका निभावत असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वाचं योगदान देत आहे असं केंद्रीय वनं आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या परिषदेत मत व्यक्त केलं बदलत्याकाळानुसारकायद्यांमध्येबदलकरणंकिंवानवीनकायदेबनवणंहीकाळाचीगरजआहे तीननवीनकृषी कायदेअस्तित्वातआणले असून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे नसून पर्याय प्रदान करणारे आहेत असंप्रतिपादनप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीकेलं तेआज लोकसभेतराष्ट्रपतींच्याअभिभाषाणावरील धन्यवाद प्रस्तावात बोलतहोते जुन्या भाजी मंडया आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुठल्याही प्रकारची बंदी आणलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं

विरोधक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला लोकसंख्याहाभारताचासबळमुद्दाअसलातरीजागतिकपातळीवरयोग्यतासिद्धकरण्यासाठीसशक्त आत्मनिर्भरबनणंगरजेचं आहे राष्ट्रपर्तीच्याभाषणाचाप्रत्येकशब्दहाप्रभावीआणिप्रेरणादायीअसल्याचंप्रधानमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाच्याकाळातडॉक्टर्स नर्स सफाईकामगारआणिपोलीसयांच्यामाध्यमातूनप्रत्यक्षदेवधावूनआल्यानंआपणयाकोरोनाकाळातजगलो अशा भावना व्यक्त करुन त्यांनी यावेळी त्यांचीप्रशंसा केली राज्यसभेतआजप्रमुखबंदरंप्राधिकरणविधेयकमंजुरकरण्यातआलं

याविधेयकातकेवळप्रमुखबंदरांचासमावेशअसल्याचंनौवहनमंत्रीमनसुखमांडवीययांनीराज्यसभेतसांगितलं

जलशक्तीमंत्रालय शेतीअशाविविधविभागांच्याप्रकल्पांसाठीकेंद्रसरकारनंअर्थसंकल्पातकेलेल्यातरतुदींचीसविस्तरमाहितीत्यांनीदिली

केंद्रातकाँग्रेससरकारसत्तेतअसतानापाचवर्षातमहाराष्ट्रालाजोनीधीमिळायचात्याहूनपाचतेसातपटअधिकनिधीदरवर्षीमोदीसरकारच्याकाळा तदिलाजातअसल्याचंत्यांनीसांगितलं त्यावेळीफडनवीसयांनीविविधप्रकल्पांच्यातरतुर्दीचालेखाजोखाचमाध्यमांसमोरसादरकेला देशातजानेवारीअखेरपर्यंतसुमारेएककोटीएलपीजीसिलेंडरग्राहकांनीआपलंअनुदानसोडलंअसल्याचीमाहितीकेंद्रीयपेट्रोलियमआ णिनैसर्गिकवायूमंत्रीधर्मेंद्रप्रधानयांनीराज्यसभेतआजलेखीउत्तरातदिली एलपीजीसहपेट्रोलियमपदार्थांच्याकिमतीआंतरराष्ट्रीयबाजारातसंबंधितउत्पादनांच्याकिंमतीवरअवलंबूनआहेत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पासह अलिकडेच रेल्वे अर्थसंकल्पही संसदेत सादर केला रेल्वेच्या विकासाला वेग देण्यासाठी आत्मनिर्भता कशी आणता येईल याबाबत माहिती देत आहेत रेल्वेमंत्री पियुष गोयल

ध्रळेजिल्ह्यातल्यासिंचनप्रकल्पांमध्येउपलब्धअसलेलंपाणीशेतकऱ्यांपर्यंतपोहोचवण्यासाठीजलसंपदाविभागानंनियोजनकरावं त्यासाठीआवश्यकउपाययोजनाकराव्यात असेनिर्देशजलसंपदामंत्रीजयंतपाटीलयांनीदिले तेआजध्रळेजिल्ह्यातउत्तरमहाराष्ट्राच्याजलसंपदाविभागाच्याआढावाबैठकीतबोलतहोते जिल्ह्यातसुलवाडेजामफळ कनोलीसारख्यामहत्वाकांक्षीउपसासिंचनयोजनेचेकामसुरूआहे

त्यामुळेयाप्रकल्पाच्याकामालागतीदेण्याचेनिर्देशपाटीलयांनीदिले

साताराजिल्ह्यातल्यामध्यवर्तीबसस्थानकातउभ्याअसणाऱ्याशिवशाहीबसनंआजअचानकपेटघेतला

मात्र कुठलीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही

गोंदिया कोहमारा मार्गावर ट्रक आणि दुचाकी वाहनअपघातात आज तिघांचा मृत्यू झाला हे तिघेही एकाच दुचाकी गाडीने जात असताना हा अपघातझाला ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे अहमदनगरजिल्ह्यातल्याश्रीरामपूरचेमाजीआमदारदौलतरावमल्हारीपवारयांचंआजवृद्धापकाळानंनिधनझालं